या प्रक्षेपणाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं स्रोचे सहाय्यक संचालक बी

गुरुप्रसाद यांनी सांगितलं देशातलं अपघाती मृत्यूचं प्रमाण हे आपल्या विभागाचं मोठं अपयश असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज लोकसभेत मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयक मांडताना बोलत होते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपला विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून प्रशासकीय यंत्रणेतल्या कच्च्या दव्यांमुळे रस्ते अपघातांचं प्रमाण अद्यापही कमी झालं नसल्याचं गडकरी म्हणाले तमिळनाडूमध्ये रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याबद्दल गडकरी यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागांमधे झालेली घट अतिरिक्त जागा वाढवून भरून काढली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं आहे ते काल मुंबईत सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना बोलत होते या आरक्षणामुळे खुल्या गटातल्या ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकार करेल असं मुख्यमंत्री म्हणाले

भाजीपाला तसंच श्वेन आणि विजेचे दर कमी झाल्यामुळे ही घट झाली आहे

जून महिन्यात अन्न धान्याच्या चलन फुगवट्याच्या दरात किंचित घट झाली आहे

प्रधानमंत्री किसान योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आला आहे

या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे

यवतमाळ जिल्ह्यात सावरगाव अ शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं शाळेत सव्वाशे विद्यार्थी पटसंख्या असताना शिक्षक मात्र दोनच असल्याच्या निषेधात विद्यार्थी पालक आणि शाळा समितीनं शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी करत रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रत्नागिरी जिल्हा जलमय झाला आहे चिपळूण आणि खेड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे खेड तालुक्यात आवशी गावातल्या पुलाचं नुकसान झाल्यानं त्या भागातली वाहतूक ठप्प झाली आहे खेडच्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक थांबवली आहे

गुहागर तालुक्यात भातगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं त्या मार्गानं रत्नागिरीकडे येणारी वाहतूक बंद पडली आहे मेढेतर्फे फुणगुस िं मोठी दरड कोसळल्यानं रस्ताच वाहून गेला आहे रत्नागिरी तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर निवळी क्रें मातीचा भराव रस्त्यावर आल्यानं वाहतूक धिम्या गतीनं सुरू आहे चिपळूण परिसरात अनेक ठिकाणी पूर आला आहे तालुक्यात काळुस्ते धिं आज सकाळी साडेसहाच्या सुमाराला दरड कोसळून दहा घरांचं नुकसान झालं आहे परश्राम घाटात दरड कोसळल्यानं महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं चिपळूण शहरात सखल भागात पाणी शिरलं असून मुंबई गोवा महामार्गावर बहादूर शेख नाक्यावरच्या पुलाला पुराचं पाणी स्पर्श करू लागलं आहे

अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी आलेल्या एका तरुणीचा बुडून मृत्यू झाला तर एकीला वाचवण्यात यश आलं तिच्यावर विरार अल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत